सकाळी ग्जरात मध्ये अहमदाबाद इथल्या झायड्स बायोटीक पार्कला त्यांनी भेट दिली आणि तिथं विकसीत केल्या जात असलेल्या डीएने आधारित स्वदेशी लसीची अधिक माहिती जाणून घेतली याकामासाठी तिथले संशोधक आणि इतर सहकारी करत असलेल्या प्रयत्नाचं मोदी यांनी कौत्क केलं सरकारही सक्रीयपणे त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर मोदी याचं हैदराबाद गेले असून तिथल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला त्यांनी भेट दिली त्यानंतर प्रधानमंत्री प्ण्यातल्या सीरम इन्स्टीट्य्टला भेट देऊन कोविशील्ड या लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत

नंतर एका विशेष हेलिकॉप्टरने ते सिरममध्ये दाखल होतील तिथं ते लसीच्या उत्पादन प्रक्रियेची पाहणी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील

मराठा आरक्षणाच्या म्द्यावर राज्य सरकारकडून घोळ होत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भाजपानं आज म्ंबईत ठाकरे सरकारची काळी पत्रिका या प्स्तिकेचं प्रकाशन केलं त्यावेळी फडनवीस बोलत होते आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्निश्चित केलं होतं असं त्यांनी नमूद केलं धान उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनाही बोनस जाहीर करायला पाहिजे असं ते म्हणाले हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं फडनवीस म्हणाले

तसंच अपारंपारिक ऊर्जा वापराचं प्रमाण वाढलं असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे आपल्या एक वर्षाचा कार्यकाळाचा कार्य अहवाल प्रसिद्ध केल्या नंतर ते बोलत होते अपरांपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सर्वकष अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार केलं असून मंज्रीसाठी मंत्रीमंडळाप्ढे प्रस्तावित केलं आहे असंही ते म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असून कर्जम्क्ति बोनस ही दिला आहे असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे राज्यातल्या महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ते बोलत होते मात्र कोरोनामुळे औद्योगिक धोरणात पाहिजे तेवढी प्रगति करता न आल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहेकोरोना मुक्त महाराष्ट्र झाल्या नन्तर महाविकास आघाडी सरकार आपली वचन पूर्ती नक्की करेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रात मराठी हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतले चित्रपट दूरचित्रवाणी मालिका जाहिरातपट माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते त्यामुळे मनोरंजन क्षेत्राबाबत विशेष धोरण असणं काळाची गरज बनली आहे या क्षेत्रामुळे अनेक रोजगार निर्माण होत आहेत हे विचारात घेऊनच या क्षेत्रासाठी निश्चित धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचं निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत

येणाऱ्या काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातल्या इतर चित्रीकरण स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोकण विभागातल्या जिल्ह्यांना घरक्लांच्या कामांचे दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करावी असे निर्देश कोकण विभागीय आय्क्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत ते आज महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित विभागस्तरीय कार्यशाळेत बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि इतर अधिकारी कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते सामाजिक समतेचे प्रस्कर्ते स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फ्ले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे थोर समाजस्धारक महात्मा ज्योतीबा फ्ले यांचे सत्यशोधक विचार शेतकरी बहजन समाजाबद्दलचे त्यांचे धोरणंच राज्याला आणि देशाला विकासाच्या वाटेवर प्ढे घेऊन जाईल अशा शब्दात पवार यांनी महात्मा फ्ले यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली औरंगाबाद इथल्या महात्मा ज्योतिबा फ्ले यांच्या पूर्णाकृती प्तळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे

द्सरीकडे साठवण्कीत बराच खराब झालेल्या कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण आज थांबली

नव्या लाल कांद्याची आवक वाढली तर उन्हाळ कांद्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात हतात्मा झालेले जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपळगाव इथले शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या जनसमुदायानं साश्र नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला शहीद यश देशम्ख यांचं पार्थिव नाशिक इथून आज सकाळी आणल्यावर गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं

अंत्यविधी करण्यात येणार असणाऱ्या परिसरात देशभक्तीपर संदेश असणारी रांगोळी आणि फ्लांची आरास केली होती

क्रीडा प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठीची नियमावली नव्यानं तयार करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे क्रीडा आणि य्वक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या क्रीडा विभागाची विभाग निहाय आढावा बैठक झाली या बैठकीत हा निर्णय झाला खेळाडूंसाठी असलेल्या शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर केला जात असल्याच्या काही घटना उघडकीला आल्या होत्या असे गैरप्रकार रोखण्यासाठी नव्यानं नियमावली तयार करायचा निर्णय घेतला असं केदार यांनी बैठकीनंतर सांगितलं

राज्यातल्या क्रीडा संक्लासाठी वितरीत केलेल्या निधीसंदर्भातली काम तातडीनं स्रु करावीत असे निर्देशही केदार यांनी या बैठकीत दिले क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

परभणी जिल्ह्यात काल दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले

नाशिकमधल्या त्रिरश्मी लेण्याजवळ लागलेली आग आटोक्यात आली आहे आज सकाळी या प्रातन लेण्यांच्या द्सऱ्या बाजूनं असलेल्या राखीव वन क्षेत्रात अचानक आग लागली वाळलेले गवत आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याम्ळे आग वेगानं पसरत गेली वनविकास महामंडळाचे मजूर आणि स्थानिक युवकांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणली मात्र सुमारे एक ते सव्वा हेक्टर जमिनीवरचं वन क्षेत्र बाधित झाल्याचे सुत्रांनी सांगितले आगीचे कारण समजू शकले नाही

वाशिम जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि क्ष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाले पाहिजे अशा रुग्णांचं प्रमाण कमी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून जिल्ह्यातल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी षण्म्गराजन एस यांनी दिले नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं रमजानप्रा भागातल्या संजरी चौक इथं पहाटे सव्वा तीनच्या स्माराला आग लागल्यानं सात घरं पूर्णतः जळून खाक झाली अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाच बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली

जालना जिल्ह्यातल्या औद्योगिक वसाहतीत काल मध्यरात्री काही चोरांनी तिथलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन पळवलं

हे चोर स्कॉर्पिओ गाडीतून आले होते